खासगी रुग्णालयांबद्दल वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊनच राज्याशासनानं हा निर्णय घेतला या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या द्रष्टीनं राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना याबद्दलचे लेखी आदेशही पाठवण्यात आले आहेत

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी आय्ष प्रसाद यांनी ग्रामीण भागात पूरेसा वैद्यकीय कर्मचारी वर्ग आणि डॉक्टर उपलब्ध व्हावेत याद्रष्टीनं आय एम ए अर्थात इंडियन मेडिकल असोसिअशनशी संपर्क साधून मदतीचं आवाहन केलं होतं त्यानूसार डॉक्टरांनी उपलब्धतेची तयारी दर्शवल्यानं ग्रामीण भागातील कोरोनाच्या रुग्णांनाही दिलासा मिळाला आहे

व्हिनस कंपनीच्या नावाने हे बनावट मास्क तयार करण्यात आले होते

हे बनावट मास्क कोणत्या ठिकाणी बनवले आणि कोणकोणत्या ठिकाणी विकण्यात आले आहेत त्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे

त्याची विविध रुपं आहेत त्यामुळे भावेल त्या भावानं जो तो त्याचं स्मरण आणि पूजन करतो

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सवास निर्बंध घालून दिल्याने यवतमाळच्या दारव्हा येथील ओम गणेशोत्सव मंडळाने गणपती बाप्पांची दोन इंच आकारातील सुंदर मनमोहक मूर्तीची स्थापना केली आहे विशेष म्हणजे भव्य मंडप वगैरे न करता मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या घरी मूर्तीची स्थापना करण्यात आली व आरतीचा मान एका शेतकऱ्याला दिला गेला शासनाने यंदा सार्वजनिक मंडळांना चार फुटापेक्षा लहान गणेश मूर्तीची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते त्यामूळे मंडळाने सगळ्यात छोटी मूर्ती स्थापित करण्याची कल्पना मूर्तीकाराकडे मांडली

सामाजिक उपक्रमाद्वारे आदर्श गणेशोत्सव साजरा करीत असल्याने शासनाचे पुरस्कार मंडळाने प्राप्त केले आहे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न आतंकवाद बेटी बचाव बेटी पढाव वृद्धाश्रम वृक्षारोपण आदी ज्वलंत विषयावर या मंडळाने प्रबोधन केले आहे

इंट्रो गोंदिया जिल्याच्या सालेकशा तालूक्यातील निसर्गरम्य भागात असलेला ब्रिटिशकालीन हाज्राफाल धबधबा मुसळधार पावसाची हजेरी लागतच ओसंडून वाहू लागला आहे मात्र कोरोनामुळे हा धबधबा पर्यटकांसाठी खूला नसल्याने पर्यटकांची निराशा होत आहे

ऐकूया याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

तेव्हापासून या धबधब्याला हजाराफाल हे नाव देण्यात आले असून वन विभागाने याच भागात रहाणार्या लोकांना रोजगार उपल्बध व्हावा या साठी परिसरातील गावातील लोकांची एक वन व्यवस्थापन समिती तयार करून या ठिकाणी रोजगार उपल्बध करुण दिला असून वर्षभर या ठिकाणी लाखो पर्यटक येतात नागपूर विभागातील आणि गोंदिया जिल्यातील हजराफाल धबधबा पहिलाच धबधबा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत होते

एस टी अकोला पाच महिन्यापासून एसटीची थांबलेली चाके गुरुवारी पहिल्यांदा धावली

वाशिम अमरावती पुसद बुलढाणा शेगाव यासह अकोट मुर्तीजापुर दर्यापूर याठिकाणीही बस सोडण्यात आल्या होत्या

एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे

अकोला अकोला जिल्ह्यात या महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही अधिक आहे

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार